आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोरम नागालँड अंदमान निकोबार लक्षद्वीप तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हे मतदान होत आहे राज्यातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिम्र चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात लोकसभा मतदार संघात मतदानास प्रारंभ झाला आहे या सात जागांसाठी एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर एक ते दीड तास उशिरानं मतदानाला सुरवात झाली यवतमाळच्या महात्मा ज्योतिबा फूले नगर परिषद शाळा मतदान केंद्रावर मतदानयंत्रात बिघाड झाल्यानं मतदारांना एक तासाहून जास्त वेळ रांगेत उभं राहावं लागलं ज्या ठिकाणी मतदानयंत्रातल्या बिघाडामुळे मतदान उशिरा सुरू झालं त्या ठिकाणी वेळ वाढवून मिळावा अशी मागणी उमेदवारांनी केली आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचारानं वेग घेतला असून विविध राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचार फेऱ्या आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणारे याचिकाकर्ते राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित विषयावर अतिशय गोपनीय वाटाघाटींबाबत विशिष्ट प्रकारचं आणि अपूर्ण चित्र निर्माण करण्याच्या उद्देशानं कागदपत्रांचा वापर करत असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे या प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून फुटलेल्या कागदपत्रांचा आधार घ्यायला परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संरक्षण मंत्रालयानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमुळे या व्यवहारात कोणत्या मुद्यांचं कशा प्रकारे निरसन झालं आणि संबंधित सक्षम यंत्रणेकडून कोणत्या परवानग्या घेण्यात आल्या ते सिद्ध होत नसल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं मात्र सरकारनं न्यायालयाला आणि याचिकाकर्त्यांना देखील पुरेशी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

एस टी

डी एस

एस टी

हे व्याज दर रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी यांच्यासह केंद्र सरकारच्या सर्व कर्मचा यांना लागू असतील असं आर्थिक व्यवहार विभागानं सांगितलं आहे